मुंबईत ते काल वार्ताहरांशी बोलत होते

मतदानाविषयी जनजागृती मोहीमही राबवण्यात येईल असं अरोरा म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी मतदान घेण्याची आयोगाकडे मागणी केली राज्यात निम्म्याहून अधिक लोक दिवाळीसाठी आपापल्या गावी जातात त्या काळात निवडणूक घेतल्यास मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो असं मलिक म्हणाले

ते काल बीड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते सध्या नेत्यांची पळापळ सुरू असली तरी कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं पवार यांनी सांगितलं विधानसभा निवडण्कीसाठी पवार यांनी बीड विधानसभा मतदार संघातून संदीप क्षीरसागर केज नमिता मुंदडा परळी धनंजय मुंडे माजलगाव प्रकाश सोळंके आणि गेवराई मतदार संघातून विजयसिंह पंडीत यांना उमेदवारी जाहीर केली लातूर इथंही पवार यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं

उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी पक्षाच्या छाननी समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यानंतर थोरात यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

दरम्यान काल या यात्रेचं नाशिक शहरात स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना म्ख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा संपेल मात्र विचारांची यात्रा सुरु राहील असं सांगितलं

मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातूरचे जिल्हाधिकारी जी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

अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधाकर जगताप हे या बैठकीला उपस्थित होते या पध्दतीने पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी नगर परिषदेची स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं

याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे

राज्य सचिव मंडळ सदस्य तथा राष्ट्रीय कौन्सिल सदस्य राम बाहेती यांनी ही माहिती दिली

बाळापूरकडून हिंगोलीकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली असता विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला